ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते हे दोन्ही नेते दळणवळण विकास प्रक्रियेतील परस्पर सहकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा करतील असं त्यांनी सांगितलं तसंच दोन्ही नेते तीन प्रकल्पांचं संयुकपणे उद्घाटन करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली या भेटीनंतर दोन्ही देशांमध्ये वाहतूक दळणवळण क्षमतावृद्वी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सहा ते सात करारहोण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले यानंतर शेख हसीना आज दुपारी राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांचीही भेट घेणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर हे देखील आझ शेख हसीना यांची भेट घेणार आहेत सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली महात्मा गांधींच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रांनी न्यूयॉर्कमधे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला सिंगापूरचे प्रधानमंत्री ली झिएन लूंग उपस्थित होते याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केलं

सिंगापूर आणि भारता दरम्यान वाढत्या सहकार्याबद्दल उभय नेत्यांनी आनंद व्यक्त केला महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी होणार आहे या दोन्ही राज्यांत उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत काल संपली

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली काल अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे अजित पवार भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले प्रमुख राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारल्यानं अनेकांनी बंडखोरीही केली

देशात पुराचा फटका बसलेल्या सर्व राज्यांमधल्या परिस्थितीचा आणि मदतकार्याचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला असून बिहार आणि कर्नाटकसाठी अतिरिक निधी मंजूर केला आहे

बिहारमध्ये महापूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरता केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव जी रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय केंद्रीय पथक आज पाटणा इथं पोचलं

सीमासुरक्षेची सद्यस्थिती आणि आणखी कडक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली

याबाबत वरिष्ठ अधिका यांनी कठोर उपाय योजावेत असे निर्देश त्यांनी दिले सीमासुरक्षेला बाधा पोचवणा या बाबींविरोधात महासंचालकांनी सविस्तर कृती आराखडा मंत्रालयाकडे सादर करावेत असे निर्देशही शाह यांनी दिले आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी मालकीच्या उद्योगांमधे खाजगी गुंतवणूकीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं सरकारने नवीन निर्गुतवणूक धोरण तयार केलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं या धोरणाच्या मसुद्याला काल मान्यता दिली

अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्वीपत्रकात ही माहिती दिली आहे कर्तारपूर काँरिडॉरचे काम लौकरात लौकेर पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कर्रपूरला जाणा या भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन पाकिस्ताननं शुल्कांमधे कपात करावी अशी विनंती ही भारतानं केली आहे

वायुसेनेची संचालनात्मक ताकद उच्च दर्जाची असून बालाकोट हवाई हल्ल्या बरोबरच अन्य कारवाई दरम्यान हे वायुदलानं सिद्ध केलं असल्याचं वायुसेना प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी आपल्या पहिल्या वार्ताहर परिषदेत नमूद केलं भारत हा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले वार्ताहर परिषदे आधी त्यांनी वार्ताहरांना बालाकोट हल्ल्याची चित्रफीत दाखवली राफेल विमानं तसंच हवाई दलाच्या संरक्षण प्रणालीमुळे आयएफच्या संचालन क्षमतेत मोठी वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं हा निर्णय घेतला

या प्रकरणात नव्यानं साक्षीपुरावे सादर करायला आता परवानगी मिळणार नाही असा इशारा न्यायालयाने दिला आहे

तुर्कस्तान आणि मलेशियानं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरविषयी केलेल्या वक्तव्यांचा भारतानं निषेध केला आहे

आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक हेमंतसपकाळे याचं काल रात्री दिर्घ आजारानं निधन झालं

त्यानंतर आकाशवाणीच्या नांदेड परभणी जळगाव या केंद्रांचं कामही त्यांनी पाहिलं होतं हेमंत सपकाळे हे आकाशवाणीचे पहिल्याश्रेणीचे संगीतकारही होते मुंबई केंद्रावरच्या भावसरगम कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी गायलेल्या त्यांच्या रचना तसंच आणि त्यांची अनेक संगीत रुपकंही गाजली होती भारताचे कांगोतले राजदूत घोटूराम मीणा यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामधे भेट घेतली गेल्या महिन्यातच मीणा यांची नियुति कांगो प्रजासत्ताकात झाली